यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली तसंच यावेळी पोलीस पथकानंही ध्वजास सलामी दिली शिवाजीनगर येथील पोलीस मनोरंजन केंद्राचं आणि पोलीस विभागासाठीच्या नऊ वाहनांचं लोकार्पणही आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं शनिवारवाडा ध्वजारोहण भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनानिमित्त प्ण्यात शनिवारवाडा इथं जिल्हाधिकारी डॉ राजेश देशम्ख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं

देशम्ख यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख निवासी उपजिल्हाधिकारी डॉ जयश्री कटारे उपविभागीय अधिकारी संतोषक्मार देशमुख तसंच विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

उपमहापौर सरस्वती शेंडगे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने आय्क्त विक्रम क्मार अतिरिक्त आय्क्त रुबल अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते ध्वजारोहणानंतर पालिकेच्या सु्रक्षा दलातर्फे मानवंदना देण्यात आली महापालिकेच्या मुख्य इमारतीसह विस्तारित कक्षाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे

शिवाजी या नौदल तळाचे कमांडिंग ऑफिसर कमांडर रवनिश सेठ यांनी युद्धस्मारकाला पुष्पहार अर्पण करून देशासाठी अत्त्यूच्च बलिदान दिलेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी नौदलाच्या जवानांनी दिमाखदार संचलन केलं पुणे विद्यापीठ ध्वजारोहण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांच्या हस्ते विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी विद्यापीठाचे प्र क्लग्रू डॉक्टर एन

उमराणी क्लसचिव डॉक्टर प्रफुल पवार वित्त तसंच लेखाधिकारी अतुल पाटणकर यांच्यासह विद्यापीठाच्या अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तसंच विविध विभागांचे अधिष्ठाता त्याचप्रमाणे प्राध्यापक अधिकारी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह धनंजय कुलकर्णी यांनी यावेळी मार्गदर्शन केलं

सी सी च्या विद्यार्थ्यांचा संचलन सोहळा प्रशालेच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी घरातून अनुभवला

तर शिक्षकांची संख्या ही तीन हजाराच्या घरात आहे येरवडा तुरुंग पर्यटन पूर्वी जेल भरो आंदोलन होत असे आता जेल फिरो उपक्रम होईल असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्ण्यात केलं प्ण्यातल्या येरवडा कारागृहात आज पासून त्रुंग पर्यटनाला स्रुवात झाली

तर हा होता आजचा पूणे वृत्तांत